नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

विभागाचा इशारा

सलग सहा दिवस या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ लाखांपेक्षा कमी आहे

सलग द्सऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या द्प्पट नोंदवली गेली आहे

तसेच आता चाचणीकरिता स्त्रावनमूने पाठविण्याचेही प्रमाण कमी झाल्याने सहा महिन्याच्या कालावधी नंतर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे

आणि या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेईल कोव्हिड पासून संरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे आणि सुचनांचे पूर्णपणे पालन करून इतरांनाही या नियमांचे पालन करण्यासाठी मी प्रोत्साहन देईन विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर वारंवार हाथ साबनाने धुणे आणि किमान सहा फ्टांचे शारीरिक अंतर पाळणे याची मी खबरदारी घेईल

चार्जिंग स्टेशन देशातल्या प्रम्ख महामार्गावर आणि द्रतगती महामार्गावर विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता केंद्र सरकारनं प्रस्ताव मागवले आहेत बांधा आणि वापरा या तत्वावर ही चार्जिंग स्टेशन्स उभारायची असून त्याकरता सरकारी आस्थापनं सार्वजनिक संस्था तेल कंपन्या तसंच सर्वसाधारण व्यक्ती यांच्याकडून अवघड उदयोग मंत्रालयानं प्ढाकार मागवला आहे नीट पुनर्परीक्षा राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीटची प्नर्परीक्षा आज घेण्यात आली गेल्या महिन्यात ज्यांना ही परीक्षा देता आली नाही त्यांना आज संधी दिली गेली कोविड महामारीम्ळे काही उमेदवारांना परीक्षेला बसता आलं नव्हतं त्यावर सर्वोच्च न्यायालयानं प्नर्परीक्षेचा निर्णय दिला होता गह वाण भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाचे खूप जास्त प्रमाणात पिक घेता येईल असे नवे वाण विकसित केले आहे शेतकऱ्यांना यावाणाचा लाभ होत असून त्याच्यापिठाच्या पोळ्या चपात्या देखील उच्च दर्जाच्या आहेत किसान रेल्वे नागप्री संत्र्यांची वाहतूक किसान रेल्वे द्वारे आदर्श नगर नवी दिल्ली येथे करण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशन येथून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून एक रेल्वे आज संध्याकाळी रवाना करण्यात आली काटोल नरखेड पांढर्णा बैतूल इटारसी येथे या रेल्वेचा थांबा आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे या किसान रेल्वेचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल तसेच महाराष्ट्र शासनने न्कतेच मंजूर केलेल्या ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाम्ळे नागप्रातील कामठी कन्हान हिंगना यासारख्या गावांमधून सुद्धा कृषिमाल वाहतूक होण्यास मदत होईल असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं

वर्षभर संत्रा उपलब्ध राहण्यासाठी कोल्ड स्टोरेज करणं आवश्यक आहे यासाठी रेफिजरेटेड कोचची व्यवस्था रेल्वेने करावी शेतकऱ्यानी एकत्र येऊन क्षेत्र शेतकरी उत्पादक संघ अर्थात फार्म प्रोड्य्सर ऑर्गनायझेशन तर्फे सुद्धा संत्रा वाहतूक देशभर करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असेही गडकरी यांनी यावेळी स्चविलं

हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे अन्यायांची ही गर्दी मात्र यावर्षी दिसून आली नाही कारण कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीच्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर समितीने सर्व कार्यक्रम रद्द केले असून आज दीक्षाभूमी स्त्पामध्ये समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जून सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत ब्द्धवंदना घेण्यात आली कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये सुद्धा विशेष ब्द्धवंदना सामाजिक अंतर राखून घेण्यात आली यंदा कोरोणाच्या लढाईमध्ये मृत्यू पावलेले डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली म्हणून दीक्षाभूमीवर कुठलीही रोषणाई आज करण्यात आली नाही

टी पी सी आर टेस्ट कीट्स प्रवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर या कीट्सच्या खरेदीप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून लवकरच ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल असं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशम्ख यांनी आज सांगितलं

कोराडी कोरोनासाथरोगाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबासंस्थानतर्फे नवरात्रोत्सवात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे चाचणी कोरोना लसीकरणाच्या प्रायोगिक चाचणीमध्येही वध्यातील तीन शिक्षकांनी प्ढाकार घेऊन स्वतवर लसीकरण करून घेत सामाजिक कर्तव्यबजावले आहे

जामदार निधन विशेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ

व्हीएनआयटीच्या मागील काही वर्षांतील वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता लघ् उदयोगभारती या संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशीही त्यांचा जवळचा आणि सक्रिय संबंध होता विश्राम जामदार यांच्या निधनामुळे मी माझा एक जवळचा मित्र गमावला असल्याची भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे हवामान येत्या दोन तीन दिवसांत राज्यभरात जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पिकांना बसला आहे

बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक सोंगणी काढणी कामांना सध्या सुरुवात केली असून सोयाबीनला पाणी लागू नये याची काळजी घेतांना दिसत आहेत